नागरिकत्व कायद्याबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका नीतीन गडकरी यांचं आवाहन पत्रकार दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्याला मंजूरी दिली एक्र्यात या विषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

मुख्य मंत्री उद्दव ठाकरे यांच्या कडे सामान्य प्रशासन विधी न्याय माहिती तंत्रज्ञान आणि जनसंपर्क तसंच इतरांना न दिलेल्या खात्यांची जबाबदारी राहणार आहे महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस कडेअनेक महत्वाची खाती देण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन तर अनिल देशमुख यांच्याकडे गृहमंत्रीपदाचा महत्वपूर्ण कार्यभार सोपवण्यात आला आहे जयंत पाटील जलसंपदा छगन भूजबळ अन्न आणि नागरी प्रवठा गृह संरक्षण दिलीप वळसे पाटील कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क नबाब मालिक अल्पसंख्यांक विकास हसन मुश्रीफ ग्रामविकास राजेश टोपे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण धनंजय मुं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य तर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे गृहनिर्माण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे शिवसेनेच्या सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग दादा भुसे यांच्या कडे कृषी एकनाथ शिंदे यांच्या कडे नगर विकास उदय सामंत यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण तर आदित्य ठाकरे यांच्या कडे पर्यटन आणि पर्यावरण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे कॉप्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्री पदाचा अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजिक उपक्रम वगळून सार्वजनिक बाधकाम तर नितीन राऊत यांच्याकडे उर्जा मंत्रीपदाचा कार्यभार देण्यात आला आहे अमित देशमुख सांस्कृतिक आणि वैद्यकीय शिक्षण वर्षा गायकवाड शालेय शिक्षण तर विजय वडेट्टीवार यांच्या कडे इतर मागासवर्ग भटक्या विमुक्त जाती भूकंप आणि पुनर्वसन खात्याचा भार सोपवण्यात आला आहे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी दीपा भंडारे पुणे शहा नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल काँग्रेस आम आदमी आणि इतर काही पक्ष नागरिकांमध्ये चुकीची माहिती देत आहे त्यामुळे देशात हिसाचार उसळत आहे असं भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे ते काल दिल्लीमध्ये बूथ स्तरावरच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत होते नागरिकत्व नागरिकत्व कायदा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाच्या जनसंपर्क अभियानाला काल सुरुवात झाली राज्यात या अभियानाची सुरुवात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधून केली हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी असून कायद्याबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन गडकरी यांनी केलं अल्पसंख्याक सम्रदायातल्या नागरिकांशी संवाद साधत गडकरी यांनी त्यांच्या शंकांचं निरसनही केलं

त्यांना नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मुंबई आणि पुण्यातल्या विद्यार्थी संघटनांनीही या घटनेच्या निषेधार्थ काल आंदोलन केलं महापाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे याबाबतचा शासन निर्णय शनिवारी जारी करण्यात आला

या निमित्त मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत राज्याच्या पुढील वाटचालीत पत्रकार आणि माध्यमांचं योगदान खूप महत्वाचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे पत्रकारांनी विश्वासार्हता जपत राज्यातल्या सामान्य जनतेघ्या भल्यासाठी भरीव योगदान द्यावं असं आवाहन ठाकरे यांनी केलं आहे पत्रकार दिनानिमित्त आज राज्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला काही ठिकाणी दर्पण प्रस्कार प्रदान करण्यात आले हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आणि संस्थांचा सत्कार करण्यात आला नांदेडमध्येही काल उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यात आला आकाशवाणीचे वार्ताहर आनंद कल्याणकर यांनाही यावेळी गौरवण्यात आलं वनक्षेत्रव्याघ्र प्रकल्पावर लक्ष सह्याद्री पर्वतरांगावरील उंच डोंगरांवर जिथं पवनचक्क्या उभारण्यास विरोध झाला होता त्याच पवनचक्क्यांवर आता उच्च क्षमतेचे कॅमेरे बसवून त्याआधारे जवळच्या वनक्षेत्रावर आणि व्याघ्र प्रकल्पावर लक्ष ठेवले जाणार असून त्यामुळं बेकायदा शिकारीलाही आळा घालता येईल असा विश्वास वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे ऐकू या त्याबद्दलचा हा वृत्तांत सह्याद्री पर्वत रांगांमधील व्याघ्र प्रकल्प आणि निसर्गसंपन्न वनक्षेत्रावर आता ड्रोन आणि उंचावरील कॅमेऱ्यांची नजर राहणार असून त्यामुळं बेकायदा शिकारीला त्याचबरोबर अनधिकृत जंगल तोडीलाही आळा घालता येणार आहे उंच डोगरावर उभारण्यात आलेल्या पवनचक्क्यांचा हे कॅमेरे बसवण्यासाठी उपयोग करुन घेतला जाणार आहे या पर्वतरांगामध्ये अनेक गड किल्ले असल्याने पर्यटकांची इथे नेहमीच वर्दळ असते मात्र त्याचा गैरफायदा घेऊन अनेकजण व्याघ्र प्रकल्पात शिरकाव करून बेकायदा शिकारही करतात त्यावर नियंत्रण ठेवणे वन खात्यापुढेही मोठं आव्हान होतं मात्र आता पवनचक्क्यांवरील कॅमेरे तसंच अनेक ठिकाणी ड्रोनचा वापर करुन व्याघ्र प्रकल्पावर आणि आसपासच्या घनदाट जंगलावरही नजर ठेवली जाणार आहे रात्रीच्या वेळी देखील हे कॅमेरे कार्यान्वित राहणार आहेत त्यामुळं अनधिकृत वृक्षतोडीलाही आळा बसणार आहे रत्नागिरीजवळ तसंच कोयनानगर आणि चांदोली जंगलात या पद्धतीने निरीक्षण सुरु झालं असून त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन विनायक सोमणी परस्कार अहमदनगर अहमदनगर इथं घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शास्त्रीय संगीत गायन स्पर्धेचे प्रस्कार काल प्रदान करण्यात आले प्रथम पारितोषिक सावनी गोगटे हिनं पटकावले रामनाथ धूत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आल

निधी सिंधदर्य सिधूद्र्य जिल्ह्यातील मालवण तालुक्यात देवबाग आणि तोंडवळी भागात आठ ठिकाणी तात्पुरते बंधारे मंजूर करण्यात आले आहेत

गेल्या काही महिन्यात अतिवृष्टी आणि समुद्री उधाणामुळे याठिकाणचे बंधारे उध्वस्त झाले होते सड्टी पालघर वाशीम पालघर आणि वाशीम जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी तिथे आज आणि उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे बैठक हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर तालुका निर्मितीच्या मागणीसाठी सर्वपक्षीय बैठक आखाडा बाळापूर इथल्या अग्रसेन भवन इथं काल झाली

मॅरेथॉन जळगाव सोलापर जळगाव जिल्ह्यातील भूसावळ इथं काल जिल्हा पोलिस दलातर्फे रन भूसावळ रन या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होत तीन गटात झालेल्या या स्पर्धेत सुमारे अडीच हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता सोलाप्रमध्येही काल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं

तर किताबी लढतीच्या खुल्या गटात मुंबई उपनगरचा सचिन येलभर साताऱ्याचा प्रविण सरक नाशिकचा हर्षवर्धन सदगीर कोल्हापूरचा संग्राम पाटील पूण्याचा अभिजित कटके आणि आदर्श गूंड तर माती गटात गतविजेता ब्लढाण्याचा बाला रफिक वाशिमचा सिकंदर शेख पूणे शहराचा तानाजी झुंझुरके आणि सोलापूरचा माऊली जमदाडे यांची घोडदौड कायम आहे

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता मात्र नंतर पाऊस सुरू झाला पंचांनी अनेक वेळा खेळपट्टीचं निरिक्षण केलं अखेर सामना रद्द झाल्याचं रात्री घोषित करण्यात आलं

तर किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं